एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे राज्य सरकारनं या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत ऑक्सिजनच्या टाकीत द्रवरूप ऑक्सिजन भरताना नोझल तुटल्याने ही वायू गळती झाली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या घटनेबद्दल तीव्र द्ख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोरोना संकटामुळे आपण आधीच दुष्टचक्रात सापडलो असताना आता ही दुर्घटना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर आघात आहे नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित आणि सुरळीत सुरु राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत

प्रसारमाध्यमांना त्यांनी काल याबाबत माहिती दिली त्यावेळी ते बोलत होते

रेमडेसिवीर सीमा शल्क औषधनिर्माण विभागाच्या शिफारशीनुसार महसूल विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यासंबधीच्या रसायनांवरील सीमा शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय खत मंत्री डी

सदानंद गौडा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे या निर्णयामुळे देशात रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी असलेल्या उंच प्रदेशात तैनात असलेल्या सैनिकांसाठी ही स्वयंचलित यंत्रणा विकसित केली आहे ही यंत्रणा कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल असा दावा डीआरडीओने केला आहे बंगळुरू इथल्या डिफेन्स बायो इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रो मेडिकल प्रयोगशाळेत ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे

या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी प्रसिद्दीपत्रक जारी केलं आहे पुढील दोन महिन्यांत उत्पादन वाढवणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांनी मास्क वापरावेत असं आवाहन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी केलं आहे चाचणी केरळ गोवा राजस्थान गुजरात दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून रेल्वेनं पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे याचा निगेटिव्ह अहवाल नसणाऱ्यांची रॅपिड ऍन्टिजेन चाचणी स्थानकातच होईल याबाबत स्थानिक प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय साधण्यात येत आहे नवी लक्षणे पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत डोकेदुखी आणि थकवा येणारे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत

कोरोनाची ही नवी लक्षणे दिसून आली असून त्यावर अधिक अभ्यास होण्याची गरज खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे लसीकरण जनजागती सिंधदर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली पंचायत समितीच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वाधिक जनजागृती करण्याचं ध्येय हाती घेण्यात आलं आहे स्टार्ट द चैन ऑफ व्हॅक्सीनेशन या उपक्रमातून कणकवली पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी शिक्षक पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामसेवक लोकप्रतिनिधी लसीकरण जनजागृती करणार आहेत

महामंडळाच्या लोणावळा माथेरान माळशेज घाट पानशेत भीमाशंकर अक्कलकोट सिंहगड आणि कोयनानगर इथल्या रिसॉर्टमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे याचा कोरोनमुक रुग्णांबरोबरच सर्वसाधारण पर्यटकांनाही प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होणार आहे या रिसॉर्टमधून पर्यटकांना योग प्रशिक्षणाबरोबरच प्रतिकार शक्ती वाढवणारा प्रक आहार दिला जाईल त्यासाठी स्थानिक आयुर्वेद तज्ज्ञाची मदत घेण्यात आली आहे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी ही माहिती दिली

गोव्यातून सिंधुदूर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन टेस्ट करण बंधनकारक असणार आहे चाचणीनंतरच प्रवेश देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारनं गोव्यासह इतर सहा राज्यं ही प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत त्यामुळे राज्याच्या सीमेवर बांदा सटमटवाडी इथं पथकर नाक्यानजिक सीमा आजपासून बंद करण्यात आली आहे